या आजाराला रोखण्यासाठी भारत करत असलखिा प्रयत्नांची क्षमता वाढवण्यावर या बैठकीत भर दख्यात आला या आजाराला रोखण्यासाठी प्रत्यक्तीव्यक्ती समाज तसंव संस्थांसोबत सहकार्यानं काम करण्यावर प्रधानमंत्र्यांनी भर दिला या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या सुरू असलस्त्रा प्रयत्नांशिवाय आणखी काय करता यईक यावर विचार करावा अशी विनंती प्रधानमंत्र्यांनी संबंधित अधिकारी आणि तज्ञांना कल्नी या आजाराविरोधात पुढाकार घस्कन लढत असल्वी प्रत्यक्त राज्य वैद्यकीय आणि निम वैद्यकीय क्षमश्री संबंधित व्यक्ती लष्करी तसंच निम लष्करी आणि हवाई उड्डाण क्षमश्री संबंधित प्रत्यक्ती व्यक्ती महानगरपालिकांचक्रिमचारी आणि इतरांबद्दल प्रधानमंत्री यांनी या बैठकीत कृतज्ञता व्यक्त कली

दरम्यान भारतीय शालप्र प्रमाणपत्र परीक्षा परिषदत्तातीत नियोजित वळीपत्रकानुसारच परीक्षा होतील असं म्हटलं आह वेर आयसीएसई शिक्षण मंडळाच्या नियोजित परीक्षा पुढढिकलल्या नसल्याचं मंडळाच्या सचिवांनी काल स्पष्ट कलि

ज ऊग्णालयातही एक दोन दिवसात या चाचण्या सुरू करण्याची सोय होईल अशी माहिती त्यांनी काल वार्ताहरांशी बोलताना दिली याशिवाय केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोना विषाणूच्या संसर्गाची चाचणी करण्याची मुभा खासगी प्रयोगशाळांना दिली आहा ज्ञात्र ज्या व्यक्तींना सर्दी खोकला ताप यासारखी लक्षणं असतील त्यांनीच खासगी प्रयोगशाळांमधून या चाचण्या करून घ्यावात असं आवाहन त्यांनी कलि

केंद्र शासित प्रदक्षीवप्रिशासकीय प्रवर्त जैहित कंसल यांनी काल ट्विटरवरुन ही माहिती दिली

केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि जम्मू कश्मीर सरकारच्या सूचनेनुसार यात्रा थांबवण्यात आली आहे मात्र वैष्णोदेवी मंदिरात पूजा अर्चा आरती आणि पारंपारिक दिनचर्या सुरुच राहणार आहेत

या पावसामुळखिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं